आज जिल्हाधिकारी राम यांनी ससून रुग्णालयाला भेट देऊन कामाची पहाणी केली यावेळी विविध कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी केल्या पहाणीच्यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आय्ष प्रसाद अधिष्ठाता डॉ मुरलीधर तांबे विभाग प्रमुख तसंच प्रा आरती किनीकर यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते

वेंकटेशम यांनी आज आकाशवाणीशी बोलताना ही माहिती दिली कोरोना विषाण्रचा संसर्ग रोखण्यासाठी मार्च महिन्यापासून पुणे शहरात संचारबंदी लागू करण्यात आली होती

अखिल भारतीय व्यापार मंडळ महासंघाच्या शिष्टमंडळाने मुदतवाढीसाठी केलेल्या प्रयत्नांनुसार ही मुदतवाढ देण्यात आली आहे

भारतीय अन्न स्रक्षितता आणि मानक प्राधिकरणाचे कार्यकारी अधिकारी डॉ

यंदाच्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर उद्याच्या राखी पौर्णिमेला बहिणीला भेट म्हणून देण्यासाठी खास कोरोना संरक्षक किट बाजारात उपलब्ध झाले आहे त्याला चांगला प्रतिसादही मिळत आहे कोरोनापासून बचाव करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या हॅन्ड सॅनिटायझर फेसमास्क हँडवॉश त्याचबरोबर हँडग्लोव्हजचा आणि बरोबरीने राखी पौर्णिमेच्या श्भेच्छा संदेशाचा या गिफ्ट पॅकमध्ये समावेश आहे

अनेक व्यावसायिकांनी मोठ्या किमती भेट वस्तूंबरोबर हे कोरोना संरक्षक किट मोफत उपलब्ध करून दिलं आहे

उद्या हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे तर हा होता आजचा पुणे वृत्तांत